सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीनं आयोजित अवयवदान प्रोत्साहन आणि जनजागृती अभियानाचं उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते

विद्यापीठ आणि संलग्न महविद्यालयातले विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यात सहभागी होणार आहेत

पुणे शहरात कोविड निगा केंद्रांवर महिला सुरक्षा रक्षकांची तातडीने नेमणूक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज महापालिका आयुक्त विक्रम क्मार यांच्याकडे केली आहे या केंद्रांमध्ये चढ्या दराने वस्तूंची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी अभय योजना चालू करावी आदी मागण्याही निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत

प्ण्याच्या प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्थेने पवित्र पट्टी या हर्बल मास्कची निर्मिती केली आहे तसंच औषध तारा हा विषाणु रोधक बॉडी सूट तयार केला आहे या दोन्ही वस्तू कोरोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी प्रभावी असल्याचा दावा संस्थेने केला आहे

घरीच श्रीं चे विसर्जन करण्यासाठी पुणे महानगरपालिका सोडीयम बायकार्बोनेट मोफत पुरवणार असल्याचं महापौर म्हणाले एफटीआयआयचं पहिलं अध्यक्षपद भूषवणारे प्रसिद्ध दिवंगत अभिनेते गजानन जहागीरदार यांचं नावं आज इन्स्टिट्य्रटच्या ग्रंथालयाला देण्यात आलं चित्रपटविषयक अभ्यासकांसाठी उपय्क्त असलेल्या या ग्रंथालयात तीस हजार पुस्तके आणि चार हजार ध्वनिमुद्रिका आहेत जहागीरदार यांचे चिंरजीव अशोक जहागीरदार अभिनेते मोहन आगाशे एफटीआयआयचे माजी संचालक सतीश आळेकर संचालक भ्रपेंद्र कँथोला या वेळी उपस्थित होते

एल्गार परिषद प्रकरणाच्या तपासाबद्दल पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ शिवाजी पवार यांना गृह मंत्रालयाचं सन्मान पदक जाहीर झालं आहे येत्या स्वातंत्र्यदिनी पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर फिरायला जाणाऱ्या पर्यटकांवर पोलीस कारवाई करणार आहेत तसंच या दिवशी लोणावळा आणि इतर ठिकाणी येणाऱ्या वाहनांची कसून चौकशी करण्यात येणार आहे

पुणे जिल्हा हौशी अथलेटिक्स संघटना आणि डेक्कन जिमखाना क्लबच्या वतीने प्ण्यातल्या माजी ऑलिम्पिक पटूबरोबर हा शताब्दी सोहळा आज साजरा करण्यात आला बाळकूष्ण अकोटकर रेखा भिडे मुंडफन आणि मनोज पिंगळे यांचा राज्याचे क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यापूर्वी या माजी खेळाडूंची मैदानात छोटेखानी शोभायात्राही आयोजित करण्यात आली होती धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने खडकवासला धरण शंभर टक्के भरले आहे

नांदेड आणि शिवण्याला जोडणारा प्रल पाण्याखाली गेला असून तिथली वाहतूक बंद करण्यात आली आहे तर मुठा नदीपात्रातून वाहतूक करणाऱ्या आणि नदीपात्राशेजारी राहणाऱ्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान उद्याही पुणे आणि परिसरात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत